राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोकपाल संस्थेच्या अध्यक्षांसह इतर सदस्यांची देखील नियुकी केली असल्याची माहिती राष्ट्रपती भवनानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे लोकपाल संस्थेमध्ये चार न्यायिक आणि चार बिगर न्यायिक सदस्य असतील दिलीप बी भोसले प्रदीप कुमार मोहंती आणि अभिलाषा कुमारी तसंच छत्तीसगढ उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश अजय कुमार त्रिपाठी यांना न्यायिक सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे सशस्व सीमा दलाच्या पहिल्या महिला माजी महासंचालक अर्घना रामसुंदरम महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन भारतीय महसूल सेवेतले माजी अधिकारी महेंद्र सिंह आणि माजी आयएएस अधिकारी इंद्रजीत प्रसाद गौतम यांची बिगर न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यात केंद्रात एक लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुकांच्या नियुक्तीची तरतूद आहे

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र राजकीय घडमोडींना वेग आला आहे

काँग्रेसनं मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना यवतमाळ वाशिम मधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना तर वर्धा मतदारसंघातून चारुलता खजानसिंग टोकस यांना उमेदवारी दिली आहे याशिवाय धुळे मतदारसंघातून कुणाल रोहिदास पाटील नंदुरबार मतदारसंघातून के

पडवी शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे यांना तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नविनचंद्र बांदिवडेकर यांचा या यादीत समावेश आहे या निवडणूकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल रात्री नवी दिल्ली ध्वें बैठक झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह राजनाथ सिंह अरुण जेटली आणि नितीन गडकरी हे या बैठकीला उपस्थित होते भाजपानं अद्याप आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही यासंदर्भातली पक्षाची ही दुसरी बैठक होती

दरम्यान दिल्ली राज्यासाठी काँप्रेसने आप पक्षाबरोबर आघाडी करायला नकार दिला असून यासंदर्भात आता दोन्ही पक्षात कसलीही बोलणी सुरु नसल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं काँप्रेसबरोबर आघाडी करण्यासंदर्भातल्या वृत्ताचं पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी खंडन केलं आहे

मुंबईत काल झालेल्या पत्रकार परिषदेत सपा नेते अबु आझमी यांनी सांगितलं की काँग्रेस आणि भाजपा यांना ही आघाडी समर्थ पर्याय म्हणून उपलब्ध आहे दरम्यान निवडणुक आयोगानं काल महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यातल्या उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष निरीक्षकांची नावं घोषित केली राज्यात काल तीन लोकसभा मतदार संघात चार उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केली यामध्ये नांदेड भंडारा गोंदिया सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे

पाच गोण्यांमध्ये भरून ही रक्कम नेली जात होती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं या संबधी सविस्तर चौकशी केली असता संबंधिताकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही

नव्यानं नियुक झालेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत प्रमोद सावंत सरकारला आपलं बड्डमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे

दीर्घ आजारानं मनोहर परिंकर यांचं निधन झाल्यानं गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सावंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकी दरम्यान ईशान्येकडील राज्यात बेहिशोबी रोख रकमेच्या संभाव्य वापराशी संबंधित सर्व प्रकारच्या घटनांना सामोरं जाण्यासाठी प्राप्तीकर विभाग सज्ज झाला आहे प्राप्ती कर विभागाच्या अन्वेषण संचालनालयानं यासाठी आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये देखरेख पथक नियुक्त केली आहेत तसंच या सर्व राज्यातल्या विमानतळावर हवाई गुप्तचर पथकंही तैनात करण्यात आली आहेत

विविध समाजमाध्यमं आतंरजाल आणि मोबाईल पुरवणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी काल नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना भेटले त्यावेळी अरोरा यांनी अशा प्रकारची आचारसंहिता बनवण्याची सूचना केली आदर्श आचार संहिता हा एक अद्वितीय आणि ऐतिहासिक दस्तावेज असून सगळे राजकीय पक्ष या संहितेचं पालन करतात असंही अरोरा म्हणाले राजकीय जाहिरातीवर होणाऱ्या खर्चाबाबत पारदर्शकता तक्रारींवर तात्काळ कारवाई होण्यासाठी कार्यपद्धतीची आखणी यासारख्या अन्य मुद्यांवरही या बैठकीत चर्चा झाली फेसबुक व्हॉटसअॅप ट्विटर गुगल आदि संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते

नव्वदच्या दशकात सोव्हियत संघ फुटल्यानंतर ते कझाखस्थानचे राष्ट्रपती झाले नेपाळमध्ये बिरा उगर इथं सुरू असलेल्या पाचव्या सॅफ अर्थात दक्षिण आशियायी फू बॉल महासंघाच्या महिलांच्या फू बॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताची बांगलादेशशी तर नेपाळची श्रीलंकेशी लढत होणार आहे